त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं आज दुपारी वायुसेनेच्या विमानाने पुण्यात आगमन झालं यावेळी एअर कमोडोर राहुल भसीन पोलीस आयुक्त डॉ

व्यंकटेशम आदी उपस्थित होते त्यानंतर शहा परिषदेला उपस्थित राहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्यासह सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी परिषदेला उपस्थित आहेत दरम्यानपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज रात्री प्ण्यात आगमन होत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचं पृण्याच्या लोहगाव विमानतळावर स्वागत करतील राज्यातील विधानसभा निवडण्कानंतर शिवसेनेनं भाजपशी फारकत घेऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केल्यावर उभयतांची ही पहिलीच भेट असून त्यामुळे त्याबद्दल उत्सूकता आहे मोदी उद्यापासून दोन दिवस पोलीस महासंचालकांच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत भारत आणि श्रीलंका या दोन देशांदरम्यानचा मित्र शक्ती हा लष्करी युद्ध सराव औंध इथं सुरू झाला आहे

प्णे बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी कांदा साठा केल्याचं आढळल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशारा प्णे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी

देशमुख यांनी दिला राज्यात कांद्याची टंचाई जाणवत आहे

या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं पावलं उचलली आहेत

बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पृण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्यांच्या प्रर्णाकृती प्तळ्यास महापौर मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल यावेळी नगरसेवक प्रदीप गायकवाड लता राजग्रू मंगला मंत्री चांदबी हाजी नदाफ घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक उपस्थित होते प्ण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि नेचर लव्हर्स यांच्या वतीनं आज आणि उद्या नेचर फेस्ट या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ शरद कुंटे यांच्या हस्ते या उपक्रमाचं आज उदघाटन करण्यात आलं शिक्षणामुळे आजच्या विद्यार्थ्यांना प्लास्टिकसारख्या घटकांचे धोके लक्षात येत असून आता तेच विद्यार्थी समाजाला हे धोके पटवून देऊन अपेक्षित बदल घडवून आणू शकतात असं मत कुंटे यांनी यावेळी व्यक्त केलं

यानिमित्त घेण्यात आलेल्या पथनाट्य स्पर्धेत राजीव गांधी इ लर्निंग या शाळेचा प्रथम तर माधव सदाशिव गोळवलकर ग्रुजी प्रशालेचा द्वितीय क्रमांक आला

गेल्या वर्षी या ठिकाणी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणताही अनुचित प्रकार घड्र नये यासाठी प्रशासनानं न्कतीच परिसरातील ग्रामस्थांची बैठक घेतली त्यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील आणि अन्य अधिकारी उपस्थित होते पीवायसी जिमखाना इथं जागतिक कॅरम अजिंक्यपद स्पर्धा सुरु आहे आजचा दिवस भारतानं गाजवला उपांत्य फेरीत पुरुष आणि महीला गटांत सर्व भारतीय खेळाड् असून दोन्ही गटातल्या जेतेपदांवर भारताच्या नावाची केवळ औपचैरिकता असेल मुंबईचा प्रशांत मोरे हा उपांत्य फेरीतला महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू आहे

ऋषिकेश खांडेकर संदीप निहाल आणि मोहीत मुफीन यांनी विजयी गोल केले ही स्पर्धा ढोबरवाडीच्या मैदानावर सुरु आहे डेक्कन जिमखाना इथं सुरु असलेल्या कुमार गटाच्या आयटीएफ आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेंत आाज पुण्याच्या वैष्णवी आडकरचं आव्हान संपुष्टात आलं

जगातील विविध मानांकित महीला टेनिसपट्ंचा सहभाग असलेली एनईसीसी डेक्कन आयटीएफ टेनिस स्पर्धेला येत्या रविवारपासुन प्रारंभ होत आहे

भारतातील टेनिसपटुंनी दुखापतींमुळे माघार घेतली असुन मुख्य फेरीत एकही भारतीय खेळाडू नसेल मात्र प्ण्याच्या स्नेहल माने आणि शरण्या गवारे यांना वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे

ही स्पर्धा डेक्कन जिमखाना क्लबच्या कोर्टवर होईल हवामान पूणे आणि परिसरांत आज सकाळपासूनच आकाश निरभ्र होतं मात्र उन्हाचा कडाका जाणवला नाही

नमस्कार